काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता असून काही जागा विर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत आघाडीमध्ये येण्यासाठी बहजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचंही या नेत्यानं सांगितलं दुकानं आणि आस्थापनांमधल्या कामगारांचं किमान वेतन दुपटीनं वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे

बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे लहान मुलांच्या अश्नील चित्रफिती काढणाऱ्यांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची तरतूदही त्यात केली आहे

अवैध कारवाया केल्याचा आरोप असणारे कार्यकर्ते गौतम नवलखा आणि त्यांच्याशी संबंधित नक्षलवादी गटाचा हिजबूल मुजाहिदीन तसंच कश्मीरी फुटीरतावादी नेत्यांशी संपर्क होता असा दावा पूणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे या प्रकरणात सहआरोपी असणाऱ्या रोमा विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या संगणक नोंदींवरून हे लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं

असं पुणे पोलिसांच्या वकिलांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यात भुसुरूंगाचा स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव बॅम्ब शोधक आणि नाशक पथकानं काल उधळून लावला